सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे

बारावीच्या परीक्षेत सिंध्दर्ग जिल्ह्यानं सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

मुळातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच विविध परीक्षेसाठी तयार केलं जात शिष्यवृती परीक्षा एमटीएस एनटीएस अशा परीक्षांची तयारी त्या त्या वयात करून घेतली जाते शिवाय शाळांमधून जादा वर्ग घेऊन शिकवलं जात त्याचा फायदा दहावीत होतो आणि हीच म्लं बारावीची परीक्षा देतात त्याम्ळे यशाचा हा आलेख बारावीत स्द्धा चढता राहतो असं क्डाळ हायस्क्लचे माजी म्ख्याध्यापक तथा शिक्षण तज्ज्ञ आनंद वैद्य यांनी सांगितलं लॉकडाऊनच्या काळात सर्वसाधारण मुलांना शिक्षण मिळावं यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचा शिक्षण विभाग शिक्षण आपल्या दारी ही अभिनव संकल्पना राबवत आहे लॉकडाऊनपासून सर्व शाळा बंद असून ऑनलाईन वर्ग स्रु आहेत यासाठी आवश्यक असणारे फोन किंवा संगणक सर्वसामान्य मुलांकडे उपलब्ध नसतात या कारणाने ही म्ले शिक्षणापासून वंचित राह नयेत यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे

यामध्ये सोशल डिस्टस्टींग मास्क आणि सॅनेटाईझरचा वापर नियमितपणे केला जात असल्याची माहिती चंद्रपूर मनपा आय्क्त राजेश मोहिते यांनी दिली आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि पालघर अंतर्गत आश्रमशाळेच्या इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासणी आय आय टी मुंबई यांच्या कड्रन करण्यात यावी असे निर्देश आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिले वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला स्रुवात झाली असून या पावसामुळे सोयाबीन कापूस तूरहळदमूगउडीद या पिकांना मोठा आधार मिळाला आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन ताल्क्यातलं ज्ई धरण पूर्ण भरलं आहे

रायगड जिल्ह्यात द्पारपासून म्सळधार पाऊस कोसळत आहे क्ंडलिका नदीला पूर आला असून ती धोका पातळीजवळून वाहत आहे सावित्री अंबा पाताळगंगा या नद्याही द्थडी भरून वाहत आहेत

प्रकल्प क्षेत्रात म्सळधार पावसाम्ळे धरणातला जलसाठा वाढत आहे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धाप्र तालूक्यात सावंगी खूर्द नाल्याला पूर आल्यानं आज सकाळपासून या गावाचा संपर्क त्टला आहे

तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साध् आणि त्यांच्या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता

आतापर्यंत एकाही आरोपीची जामिनावर सुटका झालेली नाही असं सीआयडीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे म्ंबईच्या मालाड भागातल्या मालवणी इथं एका द्मजली चाळीचा एक भाग मध्यरात्री अडीचच्या दरम्यान कोसळला त्याम्ळे चार जण जखमी झाले आहेत अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली ढिगाऱ्याखाली आणखी पाच ते सहा लोक दबले असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे बचाव कार्य अज्नही सुरू असल्याचं त्यांनी सांगीतलं मुंबईच्या फोर्ट भागातल्या भानुशाली इमारतीचा काही भाग आज कोसळला

ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकून पडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे ढिगाऱ्याम्ळे जिनेही बंद झाले असल्यानं अनेक लोक इमारतीत अडक्न पडले आहेत शिड्या लावून त्यांना बाहेर काढण्याचं काम स्रु आहे

ढिगाऱ्याखालून देनजणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजक्मारी अमृतकौर बाह्य रूग्ण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याकडे भारत अग्रेसर होत आहे

लंडनमधल्या ऑक्सफर्ड विदयापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेली कोविड लस दिल्यावर अँटीबॉडीज सोबतच टी सेल्सच्या संख्येतही वाढ होत असल्याचं आढळले आहे असं गेली टेलीग्राफ या वृतपत्रानं म्हटलं आहे टी सेल्स या रोगप्रतिकारक शक्ती दिर्घ काळपर्यंत शरीरात टिकवून ठेवणाऱ्या पेशी आहेत ऑक्सफर्ड विद्यापीठची लस दोन्ही स्तरावर काम करत असल्यानं कोविड विरुद्ध जास्त प्रभावी ठरेल असं सूत्रांनी सांगितले आहे

उत्तर मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे

ध्ळे शहरात प्न्हा टाळेबंदी केली जाणार असल्याची बातमी नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये पसरल्यानं याबाबत सातत्यानं मनपा प्रशासनाकडं विचारणा करून संपर्क केला जात आहे मात्र शहरातल्या टाळेबंदी बाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नसून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आय्क्त अजीज शेख यांनी केलं आहे

कोरोना प्रतिबंधासाठी नाशिक जिल्ह्यातल्या आरोग्य प्रशासनाने आरोग्य सेवा आपल्या दारी हा यशस्वी प्रयोग केला आहे

कोरोनाच्या वाढत्या प्राद्र्भावाम्ळे आजही जागतिक बाजारात ग्ंतवणूकदारांचा भर विक्रीवरच राहिला असला तरी मुंबई शेअर बाजारात मात्र आज ग्ंतवण्कदारांनी खरेदीचा उत्साह दाखवला

गेल्या चोविस तासात राज्यात सर्वत्र पावसानी हजेरी लावली कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पृणे वेधशाळनं व्यक्त केली आहे